शेजारील देशातला निविदाधारक जर सक्षम प्राधिकरणाकडे नोंदणीक्रत असेल तरच त्याला निविदा प्रक्रियेत सहभागी होता येईल आणि आपल्या मालाची विक्री किंवा सेवा देता येईल उद्योग आणि अंतर्गत व्यापार विभागाचा प्रोत्साहन विभाग डीपीआयआयटीने गठीत केलेली समिती सक्षम प्राधिकरण म्हणून काम करील मंजुरीसाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून राजकीय तसंच तर गृह मंत्रालयकडून सुरक्षाविषयक ना हरकत घेणे बंधनकारक असणार आहे असं या आदेशात म्हटलं आहे हे आदेश सर्व राज्यांनाही लागू असणार आहेत

निसर्ग चक्रीवादळामुळे पुर्णत नष्ट झालेल्या सुपारी आणि नारळाच्या झाडांना विशेष बाब म्हणून प्रति झाडाप्रमाणे वाढीव दरानं मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं काल घेतला

गेल्या दहा वर्षात झाली नाही अशी विक्रमी खरेदी झाल्याचं पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांनी एका सादरीकरणाद्धारे सांगितलं

बालवाडी ते बारावीच्या वर्गापर्यंतचं हे वेळापत्रक आहे

यात विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण दिलं जाणार आहे

प्रवेशासाठीच्या जागा निश्चित करणाऱ्या केंद्रीय मंडळानं सध्याची परिस्थिती पाहता हा निर्णय घेतल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी काल ड्विटरच्या माध्यमातून सांगितलं

शिवसेना नेते चंद्रकातं खैरे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे आमदार प्रदीप जैस्वाल यांच्यासह शिवसैनिकांनी यावेळी घोषणा देत निषेधाचे फलक झळकावले परभणी इथंही शिवसेनेकडून याबाबत राष्ट्रपतींना जिल्हाधिकाऱ्यांच्यामार्फत निवेदन देण्यात आलं या निवेदनावर खासदार संजय जाधव आमदार डॉक्टर राहूल पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत मात्र असा काही प्रकार घडलाच नसल्याचा खुलासा खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे दरम्यान या प्रकरणी राज्यसभेचे सभापती आणि उपराष्टपती व्यंकय्या नायड्र यांनी ड्विट करून भूमिका आपली मांडली आहे त्यांनी आपण स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांचे खंदे प्रशंसक आहोत तसंच देवी भवानीचा उपासक असल्याचं सांगत शपथ घेताना कोणत्याही घोषणा दिल्या जात नाहीत याची परंपरेनुसार सभासदांना आठवण करून दिली यात अजिबात अनादर केलेला नाही असं म्हटलं आहे

आजपासून सकाळी सात ते सायंकाळी पाच या वेळेत काही नियम आणि अटींवर व्यवहार सुरू करण्यास जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांनी परवानगी दिली आहे राज्य शासनाच्या सुचनेनुसार तसंच यापूर्वीच्या आदेशात नमूद निर्देशान्सार नांदेड जिल्ह्यात प्रतिबंधित क्षेत्र वगळून सूट देण्यात आली आहे

यामध्ये उस्मानाबाद इथले नऊ उमरगा तालुक्यातले पाच तर कळंब आणि तुळजापूर इथले प्रत्येकी दोन रुग्ण आहेत

यामध्ये परळी इथले सात बीड सहा अंबाजोगाई आणि गेवराई इथं प्रत्येकी दोन तर धारुरु इथला एक रुग्ण आहे

तर काल सात रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं

सध्याच्या परिस्थितीत परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड करु शकणार नसल्याचं देशमुख यांनी विद्यापीठाचे कुलगुरु दिलीप म्हैसेकर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे वैद्यकीय विद्यापीठात अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्ढील शिक्षणाला बाधा निर्माण होणार नाही यादृष्टीने त्यांची इंटर्नशिप सुरु करण्यात यावी तसंच प्रथम द्वितीय आणि तृतीय वर्षातल्या विद्यार्थ्यांचा प्ढील वर्षाचा अभ्यासक्रम सुरु करण्यात यावा आणि सर्व अप्रमाणित परीक्षा पुढील सूचनेपर्यंत पुढे ढकलण्यात याव्या असं देशमुख यांनी सूचित केलं आहे

औरंगाबाद शहरात काल रात्री तासभर मुसळधार पाऊस झाला सखल भागातले रस्ते चौकात पाणी साचलं अनेक लोकांच्या घरामध्येही पाणी शिरलं सिल्लोड सोयगाव कन्नड ताल्क्यातही गेले दोन दिवस चांगला पाऊस झाला जालना जिल्ह्यातल्या बहुतांश भागातही काल सायंकाळी चांगला पाऊस पडला भोकरदन तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता परभणी जिल्ह्यात ब्धवारी रात्री आणि काल सकाळी झालेल्या दमदार पावसामुळे ढालेगाव तारुगव्हाण बंधारे पूर्ण भरुन वाहत आहेत लातूर शहरासह परिसरात काल जोरदार पाऊस झाला

हिंगोली आणि बीड मध्येही मुसळधार पाऊस झाला नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यात परवा मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे घोटी गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावरच्या प्लाच्या बांधकामासाठी तयार केलेला पर्यायी रस्ता वाहून गेला यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद पडली आहे यामुळे किनवट शहराचा तेलंगणा राज्यातल्या आदिलाबाद तसंच विदर्भातल्या जिल्ह्यांशी संपर्क तुटला आहे दरम्यान नांदेडमधला शंकरराव चव्हाण विष्णुप्री प्रकल्प पूर्ण भरल्यामुळे काल त्याचे दरवाजे उघड्रन गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आलं आहे या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सतत चांगला पाऊस झाल्यामुळे ते भरले आहे यामुळे नदीकाठच्या सर्व गावांना प्राचा आणि सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे

उस्मानाबादची ही प्रयोगशाळा जशी लोकसहभागातून उभारण्यात आली तशाच पद्धतीने राज्यात आणखी प्रयोगशाळा उभारल्या जाव्यात असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं

याशिवाय इतर कारणांसाठी नागरिकांनी ई पासची मागणी करु नये प्रशासनाकडून अशा मागण्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत असं जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितलं आहे वैद्यकीय कारणासाठी ई पासच्या मागणीसाठी यापुढे आता केवळ प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय तालुका शासकीय रुग्णालय किंवा जिल्हा शासकीय रुग्णालय इथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचं वैद्यकीय प्रमाणपत्रच ग्राह्य धरलं जाईल असंही या आदेशात म्हटलं आहे

त्या सर्वांना पुढील उपचार देण्यात आले आहेत कंपनीच्या कामानिमित्त सिंगापूरला गेलेल्या रघुनाथनंदन काबरा यांनी औरंगाबाद पर्यंतच्या प्रवासापर्यंत प्रशासनातल्या सर्वांचं उत्तम सहकार्य लाभल्याचं सांगितलं

गंगाखेड शहर आणि परिसरात संचारबंदी लागू असल्यानं गंगाखेड जवळचे नागरिक मोठ्या प्रमाणात पालम इथं खरेदीसाठी येऊन गर्दी करत होते त्यामुळे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी पालम इथंही संचारबंदीची घोषणा केली

मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबियांना दिलेली आश्वासनं राज्य सरकारनं पाळली नाही त्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आल्याचं मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी सांगितलं

चुकीच्या पद्धतीनं धर्म प्रसार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी ही कारवाई केली

ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामीण भागातले शहराला जोडणारे रस्ते महत्वाचे असून त्या दृष्टीकोनातून आमदार गुट्टे यांनी पुढाकार घेतला आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च प्रस्काराने सन्मानित करण्यात यावं अशी मागणी लातूरचे खासदार सुधाकर श्रंगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे महाराष्ट्र शासनानं त्वरित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संदर्भातला भारतरत्न पुरस्कारसाठीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव होईल असं खासदार शृंगारे यांनी म्हटलं आहे